गेल्या काही वर्षांत अनिवासी भारतीयांनी समाजाच्या उन्नतीसाठी असलेली आपली वचनबद्धता दाखवून आपली ओळख अधिक मजबूत केली आहे अनिवासी भारतीयांनी पुढे येऊन गरजूंना मदत केल्याबद्दलच्या हृदयस्पर्शी कथा ऐकून आपल्याला अभिमान वाटतो असं मोदी यांनी सांगितलं

आज भ्रष्टाचाराला हरवण्यासाठी आपण तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत आणि लाखो करोडो रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जात आहेत कोविडच्या काळातही नवे स्टार्ट अप उद्योग सुरू झाले आहेत पंतप्रधान म्हणाले आज देश आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करत असतांना अनिवासी भारतीय ब्रॅंड इंडियाला बळकटी देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतील प्रवासी भारतीय मेड इन इंडिया उत्पादनांचा वापर करतील तेव्हा त्या उत्पादनांवर जगभरातल्या लोकांचा विश्वास वाढेल असं ते म्हणाले या संमेलनाला सुरिनामचे अध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी यांनीही संबोधित केलं राष्ट्रपती रामनाथ कोविंद संमेलनाच्या समारोपाचं भाषण करणार आहेत

काल युवा प्रवासी भारतीय दिवस परिषदेत भारतातील आणि परदेशातील भारतीय यशस्वी युवकांचं एकत्रिकरण या विषयावर ते बोलत होते यावेळी त्यांनी देशाच्या कौशल्य विकास कार्यक्रमाचा ऊहापोह केला भारतानं कुशलतेची राजधानी होण्यास सज्ज व्हावं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचं मुरलीधरन यांनी नमूद केलं

लस वाहतूक महाराष्ट्रातील पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून होणारी कोरोना प्रतिबंधक लसीची वाहतूक पुढील आठवड्यापर्यंत लांबणीवर पडल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट मध्ये तयार झालेल्या कोविशील्ड लसीचे कोट्यवधी डोस देशाच्या अन्य भागात विमानाद्वारे पाठवण्यासाठी विमानतळ प्राधिकरण यंत्रणा सज्ज आहे मात्र अद्याप सिरम किंवा केंद्र सरकारच्या हवाई वाहतूक मंत्रालयाकडून सूचना आलेली नाही

घटनेनंतर अग्निशामक दलाला पाचारण करून बचावकार्य सुरू करण्यात आल रुग्णालयात जिल्हाधिकारी संदीप कदम पोलीस अधीक्षक वसंत जाधव अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रमोद खंडाते दाखल झाले असून रुग्णालयाला पोलिसांनी वेढा दिला आहे आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल नागपूर येथून भंडारा रुग्णालयात पहाटेच दाखल झाले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सुरु आहे दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविन्द उप राष्ट्रपती एम वेंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे ठाकरे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत

गेल्या आढवड्यात विजयनगरम जिह्यातील रामतीर्थम मंदिरात रामाच्या मूर्तीची तोडफोड झाल्यानंतर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर कॉंग्रेसचे प्रमुख वाय एस जगन मोहन रेड्डी यांनी सर्व तपास राज्य गुन्हे शोध विभागाकडे सोपविला होता या घटनेनंतर सर्व विरोधीपक्ष राज्य सरकारविरुद्ध आक्रमक झाले आहेत तेलुगु देसम सह पवन कल्याण यांच्या जनसेना तसच भाजपने राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त करत जोरदार टीका केली आहे सोळकी निध गुजरातचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ काँग्रेस नेते माधवसिंह सोळकी यांचं आज निधन झालं

सोळकी यांनी चार वेळा गुजरातचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं तसंच केंद्रातही त्यांनी काही काळ परराष्ट्र व्यवहार खातं सांभाळलं होतं

देशाने एक अतुलनीय नेता गमावला आहे अशा शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांनीसोळंकी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे कित्येक दशके गुजरातच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावणारे ते बलवान नेते होते असं त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तीव्र दुःख व्यक्त करत आपल्या शोक संदेशात सोळंकी यांनी केलेल्या समाजाच्या समृद्ध सेवेबद्दल त्यांच कायम स्मरण केल जाईल असं म्हटलं आहे

तत्पूर्वी भारताच्या पहिल्या डावात प्रामुख्याने चेतेश्वर पुजारा ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा यांनी धावा जमवल्या पण नंतरच्या फळीतले खेळाडू पटापट बाद झाले

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपल पण कोरोनाविरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार